नियमित शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन शाळा स्रु असल्यानं म्लांचा स्क्रीन टाईम वाढत असल्याच्या पालकांच्या तक्रारीनंतर मंत्रालयानं हे निर्देश दिले आहेत

लॉकडाऊनम्ळे घरात असलेल्या विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्याच्या हेतूने दिशानिर्देश तयार केल्याचं मानव संसाधन आणि विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं या निर्देशाम्ळे म्लांचे शारिरीक मानसिक स्वास्थ्य राखलं जाऊन सायबर स्रक्षितताही पाळली जाईल असंही ते म्हणाले ऑनलाईन प्रशिक्षणासाठी दीक्षा स्वयंप्रभा रेडिओ वाहिनी शिक्षा वाणी यांचा वापर करता येऊ शकेल

शासनाचे क्ठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेला दिले असल्याचं भुसे यांनी सांगितलं

या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमधल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा टाळेबंदी होण्यापूर्वी घेतल्या असून कोविड शिक्का मारण्यासंदर्भात कसलाही आदेश आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यात अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात स्रू असलेला विसंवाद दूर करण्यासाठी प्रयत्न स्रू आहेत क्लपती क्लग्रू आणि इतरांसोबत विविध पर्यायांवर चर्चा स्रू आहे सर्वांना मान्य असलेला पर्याय काढण्यासाठी व्यक्तीगत पातळीवर शक्य ते सर्व प्रयत्न करु असं आश्वासन विदयापीठ अनुदान आयोग अर्थात य्जीसीचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन यांनी दिलं आहे

कोरोनाम्ळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्रक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे त्याचवेळी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय पदवी प्रदान करणं मंजूर नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं याविषयावर तज्ञांनी केलेलं विश्लेषण या बातमीपत्रानंतर आपल्याला वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकता येईल गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी लवकरच नियमावली तयार केली जाणार आहे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज मंंबईत बातमीदारांना सांगितलं या म्ददयाबाबत चर्चा करण्यासाठी आज मंंबईत संबंधित पालकमंत्री आमदार आणि खासदारांची बैठक झाली या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना कळवला जाईल त्यानंतर त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं परब म्हणाले गणेशोत्सवाआधी कोकणात सर्वत्र वीज प्रवठा स्रळीत होईल असं आश्वासनही परब यांनी यावेळी दिलं अन्सूचित जाती जमातींसाठी लोकसभा आणि विधानसभेतलं राजकीय आरक्षण रद्द् करावं अशी मागणी वंचित बह्जन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली राज्यघटनेत सुरुवातीला दहा वर्षेच आरक्षण दिलं होतं असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही दहा वर्षांची मर्यादा राजकीय आरक्षणासाठी होती

आरक्षणाअंतर्गत आरक्षण असायला हवं त्यामुळे अधिक वंचितांना संधी मिळेल असं ते म्हणाले

तीच भ्मिका आपण मांडत असून अनेक आंबेडकरी संघटना हेच मत व्यक्त करत आहेत मात्र सतेत काँग्रेस असे वा भाजपा कोणताही पक्ष हे आरक्षण रद्द करणार नाही कारण आपलं मतपेढीचं राजकारण कोसळेल आणि सत्ता गमवावी लागेल अशी भीती त्यांना वाटते असं प्रकाश आंबेडकर म्हणाले भरमसाठ विद्य्त बिलांबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारींकडे लक्ष देऊन त्या तातडीनं दूर करण्याचे आदेश म्ंबई उच्च न्यायालयानं महावितरण वीज कंपनीला दिले आहेत यासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवरील स्नावणीत न्यायमूर्ती एम

वराळे आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले टाळेबंदीच्या काळात विद्युत नियामक मंडळाच्या निर्देशानुसार महावितरणनं प्रत्यक्ष मिटर रिडींग न घेता सरासरी विज बिलं दिली होती ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी महावितरणनं तीन स्तरीय तक्रार निवारण मंच नेमला आहे ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहकांना या मंचाची लिंक उपलब्ध करून दयावी असे निर्देश न्यायालयानं महावितरण आणि महाराष्ट्र विद्यूत नियामक मंडळाला दिले आहेत

या पार्श्वभूमीवर लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श क्मार गोयल यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं ही म्दतवाढ दिली आहे

खोपोलीतल्या इंडिया स्टील कपंनीत काल मध्यरात्री स्फोट झाला या द्र्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे दिनेश वामनराव चव्हाण आणि प्रमोद द्धनाथ शर्मा अशी मृतांची नावे आहेत तर एकजण गंभीर जखमी झाला आहे अद्याप या स्फोटाचे कारण समजले नाही ही कंपनी शहर भागातल्या वस्तीजवळ असल्यानं या स्फोटामुळे तिथल्या घरांना जोरदार हादरे बसले या स्फोटाबाबत व्यवस्थापनानं काहीही ख्लासा केला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी राजेश भूषण यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

तिथल्या कामगारांची तपासणी खासगी प्रयोगशाळेत करण्यात आली होती

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव लक्षात घेऊन प़न्हा एकदा लॉकडाऊन लागू केला जाणार आहे साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तसा आदेश जारी केला आहे

परभणी जिल्ह्यात आज तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं यात दोन प्रुष आणि एका महिलेचा समावेश आहे

दरम्यान वाशीम शहरात कोरोना संसर्गाम्ळे प्रतिबंधित म्हणून घोषित केलेल्या परीसरात काहींनी मांसविक्रीची द्कानं स्रु केली होती ही द्रकानं बंद करण्यावरून पोलीस आणि द्रकानदारांमधे वाद झाला या वादात दोन होमगार्ड जखमी झाल्याचं वृत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या तसंच चीन आणि अमेरिका यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात आज ग्ंतवणूकदारांनी जोरदार समभागविक्री केली त्याचे पडसाद म्ंबई शेअर बाजारातही उमटले

विशेषतः बँकिंग क्षेत्रातल्या समभागांची आज जोरदार विक्री झाली

कोकण किनारपट्टीवर उदया म्सळधार पाऊस पडेल अशा इशारा हवामान विभागानं दिलाय त्याम्ळं मच्छिमारांना सम्द्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आज सकाळपासून म्बई रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत होता